सध्या आपण नवीन असल्यानं विरोधी पक्षांनीही सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी कालं मात्र म्ख्यमंत्र्यांच्या उतरात शप्रकऱ्यांशी संबंधित कोणत्याही घोषणघ्रा समावष्ठा नव्हता असा आरोप करत नाराज विरोधकांनी सभात्याग क्ला महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मांडलप्त्या भूमिकस्रूनही विधान परिषदप्त गदारोळ झाला राज्य सरकारच्या भूमिकम्ळ मराठा आरक्षणावर परिणाम होईल अशी चिंता मप्त यांनी व्यक्त काली यासंदर्भात सरकारनं निवव्वन करावं अस निर्देश सभापती रामराज नाईक निंबाळकर यांनी दिल आहम्म विधानपरिषदप्र राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उतर दप्राना स्भाष दक्षाई यांनी विरोधकांच सर्व आरोप फ्र्टाळून लावल संविधानातल्या तरत्दींचं पालन करून तीन पक्षांचं एकत्र सरकार समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करक्ष असं दक्षाई म्हणाल मात्र दक्षाई यांच्या उतरानं समाधान नं झाल्यानं विरोधकांनी सभात्याग कला नागरिकत्व स्धारणा कायदा विरोधातल्या निदर्शनाम्ळ बंद असलक्षी दिली मह्रो स्थानकं आता स्रु झाली आहप्र असं दिल्ली मप्रो महांडळानं ट्विटद्वार सांगितलं आह दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला परिसर आणि ईशान्य दिल्लीत जमावबंदी लागू क्रांसी आह लाल किल्ला तसंच मंडी हाऊस परिसरात निदर्शनं करायला बंदी असल्याचं पोलिसांनी आकाशवाणीला सांगितलं

एम रंधवा यांनी सांगितलं चंदीगडमधही या कायदयाच्या विरोधात अल्पसंख्यांक सम्दायानं मशिदीजवळ निदर्शनं काली हा निदर्शक शांततापूर्ण आंदोलन करत असल्यामुळ पोलिसांनी त्यांना बळाचा वापर न करता पांगवलं नागरिकत्व स्धारणा विध्वकाच्या विरोधात डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी प्कारलास्या बंद म्ळा आज बिहारमधा बस आणि रास्व सव्व विस्कळीत झाली आह आंदोलनकर्ते पाटना आणि इतर भागात फलक हातात घरुन घोषणा दप्त रस्त्यावर उतरल होत आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय आणि राज्यमहामार्गांवर टायर जाळून वाहतूक अडवण्याचा प्रयत्न काला कर्नाटकात बेंगळ्रु इथं नागरिकत्व सुधारणा कायदयाच्या विरोधात हजारो लोकांनी प्रतिबंधात्मक आदश झ्गारुन निर्देशनं काली तीन दिवस लावण्यात आलश्व्या जमावबंदीबाबत काँग्रक्ष नव सिद्धरामय्या यांनी सरकारवर टिका काली आह शांततापूर्ण निर्दशनं सरकार थांबवू शकत नाही असं त्यांनी ट्विटद्वार सांगितलं जमावबंदी आदशाविरोधात काँग्रस्त खासदार राजीव गौडा आणि आमदार सौम्या रष्ट्डी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल काली लोकांनी कायदा हातात घर्फ नयः असं आवाहन म्ख्यमंत्री बी

यष्ठीय्रप्पा यांनी कालं आह तसंच आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करु नय अस आदश त्यांनी पोलिसांना दिल आहम्र तस्रंगणा हैदराबाद इथं नागरिकत्व स्धारणा कायद्याच्या विरोधात निदर्शनं करणा या विविध राजकीय पक्षांच्या नप्यांना आणि विदयार्थ्यांना पोलिसांनी आज ताब्यात घप्रलं कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक निदर्शनांवर पोलिसांनी बंदी घातलक्षी असताना दख्खील अनक्क संस्थांनी आंदोलनाची हाक दिली होती पोलिसांनी मोर्चा काढायला मनाई काल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक्झीबिशन ग्राउंड जवळच्या भाजपा कार्यालयात घ्सण्याचा प्रयत्न काला ताह्हा पोलिसांना त्यांना ताब्यात घ्यावं लागलं

सकाळी सव्वा सातच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी हा हल्ला करताना गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा कस्ना भारतीय लष्करानं या हल्ल्याला चोख प्रत्युतर दिलं त्यात भारताची कसलीही जीवितहानी झाली नसल्याचं संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं आकाशवाणीला आज सकाळी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं पोर्त्गालच प्रधानमंत्री एन्तोनियो कॉस्टा यांची भाव घप्रली दोन दिवसांच्या भारत दौ यासाठी कॉस्टा आज सकाळी नवी दिल्लीला पोचल संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच व्यापार यासारख्या क्षब्रात परस्पर सहकार्य वाढवण्यावर उभय नस्यांमध्य चर्चा झाली पोर्तुगाल आणि भारत यांच्यात दीर्घकाळ मैत्रिपूर्ण संबंध आहप्र पोर्त्गाल भारताकड बह्विधता असलक्षी लोकशाही आणि जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थवरोबरच एक प्राचीन संस्कृती म्हणून पाहतो

या बैठकीत उदयोगपतींनी गृंतवणुकीच्या स्रक्षष्णाठी नियम तयार करणं व्यापार स्लभीकरण निर्यात क्षाश्वात स्पर्धात्मकता वाढवणा़ खाजगी ग्ंतवणूकीत वाढ करणं याविषयांवर चर्चा काली

भारतात शांतता नांदू नया असं ज्या घटकांना वाटतं त घटक नप्राळ आणि भूतानच्या सीमब्धा उपयोग करुन भारतात घ्सखोरी करतात असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातल्या जवानांना किमान शंभर दिवस सुट्टी मिळक्र अशी व्यवस्था तयार करण्याबाबत सरकार विचार करत आहप़ असं शाह यांनी सांगितलं

छतीसगडमध्य स्कमा जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालाप्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली या भागात सुरक्षा दलांची शोध मोहिम सुरु असताना सिंगनमाडगू गावाजवळच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांच्यात चकमक झाली अशी माहिती स्कमा इथल शलभ सिन्हा यांनी दिली माओवादाला प्रोत्साहन दप्राारी पत्रकं वाटल्याच्या आरोपावरुन दोन विद्यार्थ्यांवर बक्रायदश्वीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली ग्न्ह दाखल करायचा निर्णय राष्ट्रीय तपासणी संस्थब्रं घप्राला आह सताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबधित थ्वाहा फझल आणि एलन स्हब्ब या दोन विद्यार्थ्यांना कर्वळ पोलिसांनी काझीकोड इथून अटक काली होती या विद्यार्थ्यांचा माओवाद्यांशी असलब्धा संबंध सिद्ध करणार पोलीसांनी दिलक्ष प्राव ग्राह्य धरत न्यायालयानं गक्ष्या महिन्यात त्यांच जामीन अर्ज फ्टाळल होत केंद्र सरकार आरोग्ययोजनघ्वी व्याप्ती शंभर शहरांपर्यंत वाढवली जाईल अशी माहिती कैंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात दिली